केंद्र सरकार गरीब आणि मागासवर्गीयांच्या हितासाठी कटीबद्ध आहे अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी काल या विधेयकावरील चर्चेच्या उत्तरात दिली

दरम्यान अँट्रॉसिटी ऍक्ट सक्षम करण्यासाठी आवश्यक स्धारणा करणारं विधेयकही याच अधिवेशनात मंजूर व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं ग्रहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल शून्यप्रहरात बोलताना सांगितलं

क्षेपणास्त्र चाचणी हवाई हल्ल्यापासून संरक्षणासाठी शत्र्च्या क्षेपणास्त्राचा हवेतच वेध घेण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची ओडीशातील बालासोर इथं काल यशस्वी चाचणी घेण्यात आली हे क्षेपणास्त्र संपूर्ण स्वदेशी बनावटीचं असल्याची माहिती संरक्षण सुत्रांनी दिली आहे

मराठा समाजातील नामवंत लेखक अभिनेते आणि विचारवंतांना मुख्यमंत्र्यांनी काल चर्चेसाठी बोलावलं होतं

ह

हिंसाचार आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन या मान्यवरांनी मराठा समाजाला केलं मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण लवकरात लवकर मिळावं यासाठी सरकारनं पावलं उचलावीत असं आवाहनही त्यांनी केलं या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले ध्वनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे अनुकूल आहे त्यासंदर्भात कटिबद्ध आहे त्याची कायदेशीर कार्यवाही अत्यंत वेगाने आम्ही पूर्ण करीत आहोत मला विश्वास आहे की कालबद्ध आणि निश्चित वेळेमध्ये आम्ही हे आरक्षण देऊ शक् आणि त्या माध्यमातनं इतर जे प्रश्न आहेत ते प्रश्नदेखील आम्ही सोडवू शकू

परभणीमध्ये काल आमदार विजय भाम्बळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं

बुलडाणा जिल्ह्यात नांदरा इथे जेलभरो आंदोलन झालं लातुरमध्ये आमदार अमित देशमुख यांच्या घरासमोर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिला

या पॅकेजची अंमलबजावणी कालबद्ध रितीनं पूर्ण करावी असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल दिले सह्याद्री अतिथीग्रहात झालेल्या यासंबंधीच्या बैठकीत ते बोलत होते विक्रमी वृक्ष लागवड विक्रमी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वन वन्यजीव रक्षण आणि पर्यावरण संरक्षणामध्ये भरीव योगदान देत असल्याचे प्रशंसोद्गार अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यद्रत एडगार्ड डी कगन यांनी काढले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांनी काल त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

मानसिकताही बदलत चालली आहे हा बदल अभिनंदनीय आहेच पण त्याबरोबरच व्यापार वृद्धीसाठीही हे अभियान फारच मोलाचं ठरलं आहे ते कसं याबद्दलचा हा वृत्तांत व्हॉइस कास्ट स्वच्छ भारत अभियानामुळं देशातील कॉक्रीट आणि स्टाईल्सच्या तसंच स्वच्छतागृहातील वस्तंच्या उत्पादनात आणि विक्रीतही भरीव वाढ झाल्याचा अहवाल व्य्रो मॉनिटर इंटरनॅशनलने दिला आहे

ऐकुया परभणी येथील एका लाभार्थीनं व्यक्त केलेली कृतज्ञता ध्वनी मी सुनिता अंगद मोरे परभणी येथील रहिवासी आहे पती अंगद मोरे यांचे अचानक निधन झाले या संकटामुळे घरची परिस्थिती विस्कळीत झाली काय करावे असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेची माहिती मिळाली त्यामुळे कार्यवाही होऊन दोन लाख रुपये मिळाले माझ्या घराला आधार झाला रेडीओ अॅप घरात रेडिओ नाही मोबाईलवर एफ एम येतं ए एम नाही त्यामुळे रेडिओवरच्या बातम्यांपासून दुरावलेल्या श्रोत्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता मोबाइलवर बातम्यांचं थेट प्रसारण उपलब्ध आहे ऐका हा वृत्तांत व्हॉइस कास्ट आकाशवाणीच्या बातम्या मोबाईलवर का नाहीत अशी विचारणा अनेकजण करतात आता ही अडचण दूर झाली आहे आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाचं नवीन मोबाईल अॅप आता ग्गल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे

त्यात मराठी वाहिनीही आहे आणि या वाहिनीवर आपण इतर कार्यक्रमांसोबतच ऐकू शकाल सकाळी सात दहाच्या पुणे आकाशवाणीवरून प्रसारीत होणाऱ्या बातमीपत्रासह मुंबईहन प्रसारीत होणारं प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र थेट प्रसारण हकलं तर ध्वनिमुद्रित बातमीपत्रही आपण ऐकू शकाल आपल्या सोयीच्या वेळी

नीतीन केळकरआकाशवाणी बातम्यांसाठी प्णे

धावपट्टी तयार झाली असून वीज पाणी आणि रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे उर्वरित कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल दिले ते मंत्रालयात झालेल्या बैठकीत बोलत होते उच्च न्यायालय डॉ नरेंद्र दाभोलकर तसंचं गोविंद पानसरे हत्याप्रकरणी धीम्या गतीनं तपास सुरू असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभाग तसंच राज्याचा गुन्हे अन्वेषण विभाग या तपास संस्थाना फटकारलं आहे या तपास संस्थांनी दाखल केलेल्या गोपनीय अहवालाबाबत न्यायालयानं नाराजी व्यक्त केली दाभोलकर तसंच पानसरे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे मत व्यक्त केलं मतमोजणी सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे

या पार्शवभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे

वारजे उत्तमनगर भागात एका चार चाकी वाहनातून हा गांजा जप्त करण्यात आला त्याची किंमत सुमारे साडेचार लाख रुपये इतकी आहे

दोनच दिवसात दोन्ही संघांचे पहिले डाव संपले आहेत आणि धावांत फरकही फारसा नाही त्यामुळे ही कसोटी चुरशीची आणि निकाली ठरण्याची शक्यता वाढली आहे

हवामान कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी काल पाऊस पडला